या केबलमुळे या बेटांवरच्या लोकांना वेगवान आणि विश्वासार्ह इंटरनेट सुविधा मिळेल असं सांगून अत्यंत आव्हानात्मक असलेला हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण केल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केलं या केबलमुळे जलवाहतूक आणि व्यापाराला चालना मिळेल तसंच देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा पोहचवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचं मोदी म्हणाले

महाराष्ट्र आसाम बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर परिस्थितीचा अंदाज वर्तवू शकणारी शाश्वत यंत्रणा विकसित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले अतिवृष्टी आणि पुरासंदर्भात योग्य वेळी आणि अधिकाधिक अचून अंदाज देण्यासाठी हवामान विभाग आणि जल आयोगासारख्या यंत्रणा प्रयत्नशील आहेत मात्र आता नद्यांची पाणी पातळी वाढण वीज कोसळण यासारख्या आपत्तींची पूर्वसूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज आहे त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूकही वाढवायला हवी असं ते म्हणाले कोरोनाच्या पार्वभूमीवर पूरग्रस्त भागात मदत कार्य राबवताना सर्व आवश्यक काळजी घेतली पाहिजे अस मोदी म्हणाले पूरग्रस्त भागात आपत्ती निवारण दल आणि अन्य दलांनी राबवलेल्या मदत कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आपत्ती निवारणासाठी तसंच सर्व राज्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते आज आत्मनिर्भर भारत सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला

ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते यामुळे तिथले नागरिक आणि त्या भागात काम करणारे कर्मचारी यांचं जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल अस त्यांनी सांगितलं

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन या ऑनलाईन डॅशबोर्डच उद्घाटन केलं या डॅशबोर्डच्या माध्यमातून पायाभूत क्षेत्रातल्या विविध योजनांबाबत माहिती मिळू शकेल इंडिया इन्वेस्टमेंट ग्रिड या डॅशबोर्डच संचालन करत आहे पायाभूत क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या माध्यमातून सरकारी खासगी भागीदारीतून केल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळेल आणि अधिकाधिक गुंतवणूकदार आकर्षित होतील असं सीतारामन यावेळी म्हणाल्या सर्व मंत्रालयांनी लवकरात लवकर संबधित योजनांची अद्ययावत माहिती या डॅशबोर्डवर प्रसारित करावी अस आवाहनही त्यांनी केल

रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे

या सर्वांना कोविड सेवा केंद्रात भरती करण्यात आलं आहे

आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि विलगीकरणात रहाव अस आवाहन मुखर्जी यांनी केल आहे माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना अभिवादन केल आहे रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातल्या गिरी यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या योजनेमुळे देशातल्या अर्थचक्राला चालना मिळेल असा विश्वास सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला ते आज भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चा सत्रात बोलत होते सूक्ष्म लघु आणि मध्यम अद्योगांची व्याख्या बदलण या उद्योगांना वित्त पुरवठा देण यासारख्या उपायांमुळे अर्थव्यवस्था निश्वितपणे उभारी घेईल

वन्य प्राणी आणि मानावातला संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनं प्राण्यांना जंगलातच अन्न आणि पाणी मिळू शकेल यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत अस केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितलं

विशेष मेल तसंच एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक मात्र आता आहे तशीच सुरु राहिल असं रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

ऐकूया डिजिटल इंडिया मोहिमेचा हा आढवा आमच्या प्रतिनिधीकडून

आताच्या टाळेबंदीच्या आणि सामाजिक अंतराचे नियम पाळण्याच्या काळात भिम आरोग्य सेतू ई संजीवनी या सारख्या सेवांनी महत्वाची भूमिका बजावली आहे

सुमारे अडीच हजार ई सेवांची संख्या तीन हजार आठशेहून अधिक झाली आहे

हातातला मोबाईल अनेक सेवांसाठी वापरणारा सामान्य भारतीय माणूस हे भारत डिजिटल होत आहे हेच दाखवून देत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्लीहून अनुपम मिश्रा सुपर्णा सायकीया यांच्या सह मेघना देशपांडे पुणे महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यांचा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नियमबाह्य असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं या बाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आयोगाला असून विद्यापीठ किंवा राज्य सरकारांना अश्या प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाला सांगितलं या विद्यापीठांनी निर्णय स्वतंत्रपणे घेतला असल्यामुळे इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं ते म्हणाले

जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्याच्या बालाकोट विभागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्यांनं आज पुन्हा गोळीबार केला पाक सैन्यानं तारकुंडी गावावर उखळी तोफांचा मारा केला त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली सीमेपलीकडून होणारा गोळीबार अजूनही सुरु असून भारतीय सैन्य प्रत्युत्तर देत असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यांनं सांगितलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार